राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं करोनासंदर्भात मदतीसाठी कृती दल स्थापन केले आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल कोविड चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या असं त्यांनी नमूद केलं राज्य शासनाचा माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातलं अभिनव उपक्रम ठरला असल्याचं राज्यपाल म्हणाले कोरोना विरोधातली लढाई अद्यापही सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनासंदर्भातल्या आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज असून द्सरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं रोजगार मिळणं सुलभ व्हावं म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केलं राज्य सरकारनं आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं सांगून राज्यपालांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली

सरकारनं प्रवणी मागण्यांसदर्भात स्पष्टता आणावी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत घोषणा करावी अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली

मराठवाडा विदर्भ विकास मंडळ झालं पाहिजे हाच महाविकास आघाडी सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं

या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला

यावेळी अनेक काँग्रेस नेते सायकलवरुन विधीमंडळात पोहोचले केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पटोले यांच्या या आंदोलनावर टीका केली

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदीसंदर्भात आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते अन्न भाज्या फळे मत्स्यपालनासह शेतीच्या प्रत्येक जोडधंद्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं गावातच लोकांना शेती संबंधित रोजगार मिळण्यासाठी गावाजवळच क्रषी उद्योग समुहांची संख्या वाढवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कॉवॅक्सिन लस घेतली त्यानंतर त्यांनी ड्विट संदेशाद्वारे जे नागरिक पात्र आहेत त्यांनी लसीकरण करून घ्यावं एकत्र आपण भारतास कोरोना मुक्त करू असं आवाहन केलं